मंत्रिमंडळा बैठकीनंतर अर्थमंत्री अरुण जेटली यांनी बातमीदारांना ही माहिती दिली क्रिक्ट्रॉनिक यंत्रणा आरेखन आणि निर्मितीच्या क्षेत्रात जागतिक केंद्र म्हणून भारताचं स्थान निर्माण करण हे या धोरणाचं उद्दिष्ट आहे जागतिक स्पर्धेत उतरण्यासाठी भारतीय कंपन्यांना सक्षम होण्याकरता पूरक वातावरण या धोरणाद्वारे निर्माण होईल असं त्यांनी सांगितलं प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण येत्या मार्चनंतरही राबवायला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली

दुपारचं भोजन योजनेअंतर्गत पुनरंचित निकषांना मंत्रिमंडळानं मंजुरी दिली शेतक यांना आर्थिक आणि जलसुरक्षा पुरवण्यासाठी कुसूम अर्थात किसान ऊर्जा सुरक्षा एवंम उत्थान महाअभियान सुरू करायला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली तेल आणि वायूच्या देशांतर्गत शोध आणि उत्पादनाला चालना देण्यासाठी शोध आणि परवाना धोरणातल्या सुधारणांनाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे केंद्रसरकारच्या कर्मचा यांना तीन टक्के महागाई भत्ता मंत्रिमंडळानं मंजूर केला

दिल्ली गाझियाबाद मिरत प्रादेशिक जलद संक्रमण यंत्रणा तसंच अहमदाबाद मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या दुस या टप्प्यालाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज सौदी अरेबियाचे युवराज मोहम्मद बीन सलमान बीन अब्दुल्लाजीझ अल सौद यांच्याशी नवी दिल्लीत परस्पर संबंधांवर चर्चा करणार आहेत या चर्चेदरम्यान विविध करारांवर स्वाक्ष या होण्याची शक्यता आहे युवराज अब्दुल्लाजीझ अल सौद राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचीही भेट घेणार आहेत सौदीच्या युवराजांचं काल संध्याकाळी नवी दिल्लीत दोन दिवसांच्या भारत भेटीसाठी आगमन झालं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांचं स्वागत केलं सौदीच्या युवराजांबरोबर मंत्री वरीष्ठ अधिकारी महत्त्वाचे उद्योगपती यांचं उच्चस्तरीय शिष्टमंडळ आलं आहे

दहशतवादी आणि राष्ट्रविरोधी घटकांसाठी अंमली पदार्थांचा व्यापार हे उत्पन्नाचं मोठं साधन आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितलं आर्ट ऑफ लिव्हिंग फाऊंडेशनच्या वतीनं आयोजित अंमली पदार्थ मुक्त भारत या अभियानात प्रधानमंत्र्यांनी व्हिडीओद्वारे संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते

त्याचबरोबर गडकरी यांच्या हस्ते नमामी गंगे अंतर्गत विविध प्रकल्पांची पायाभरणी होणार आहे

धनुष ही भारतात तयार होणारी पहिली लांब पल्ल्याची तोफ असून मेक ांडिया योजनेचं हे महत्त्वाचं यश आहे असं संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे डीआरडीओ डीजीक्यूए भारत क्रिक्ट्रॉनिक सारख्या संरक्षण क्षेत्रातल्या सरकारी कंपन्या तसंच सेल आणि अनेक खाजगी कंपन्यांच्या सहयोगानं आयुधं निर्माणी मंडळ आणि लष्कराच्या संयुक्त प्रयत्नातून हे उत्पादन होणार आहे कुलभूषण जाधव प्रकरणाची सुनावणी तहकूब करण्याची पाकिस्तानची विनंती आंतरराष्ट्रीय न्यायालयानं फेटाळून लावली आहे सोमवार पासून ही सुनावणी सुरु आहे आपल्या तदर्थ न्यायाधीशाची प्रकृती ठीक नसल्यानं नव्या तदर्थ न्यायाधिशाची नियुक्ती करेपर्यंत ही सुनावणी तहकूब करण्याची विनंती काल पाकिस्ताननं केली होती मात्र तदर्थ न्यायाधीशाच्या अनुपस्थित पाकिस्ताननं युक्तीवाद चालू ठेवावा असं सांगत न्यायालयानं ही विनंती अमान्य केली

हा आशियाचा सर्वात महत्त्वाचा ड्विवार्षिक एअर शो असून संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते या पाच दिवसीय कार्यक्रमाचं उद्घाटन होणार आहे

या शोचा माध्यमातून भारताच्या हवाई सामध्याचं पदर्शन घडेल तसंच हवाई कंपन्या संरक्षण क्षेत्र आणि सरकार यांच्यात नवीन करार करण्यासाठी संधी मिळणार आहे या कार्यक्रमात उंत्रायल अमेरिका ब्रिटन जर्मनी फ्रान्स रशिया यांच्याबरोबरच त्रिरही देश सहभागी होणार आहेत जैश ए महम्मदचा म्होरक्या मसूद अझहर याच्यावर बंदी घालण्याचा प्रस्ताव संयुक्त राष्ट्रात फ्रान्स मांडणार आहे मसूद अझहरला जागतिक दहशतवादी म्हणून घोषित करण्याच्या भारताच्या प्रयत्नांना यामुळे बळकटी मिळणार आहे नुकत्याच झालेल्या पुलवामा दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी जैश ए महम्मदनं स्वीकारली आहे नवी दिल्लीत काल झालेल्य बैठकीत फ्रान्सच्या अध्यक्षांचे राजनैतिक सल्लागार फिलिप एटीने आणि भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यात यावावत चर्चा झाली

जैश ए मोहम्मद या अतिरेकी संघटनेनं पुलवामा धिं केलेला हल्ला ही एक भयंकर परिस्थिती असून लवकरच याबाबत निवेदन जारी करु असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे उपप्रवक्ता रॉबर्ट पलाडिनो यांनी भारताला ठाम पाठिंबा दर्शवला असून हल्ल्यात गुंतलेल्या प्रत्येकाला पाकिस्ताननं कठोर शिक्षा द्यावी असं पत्रकार परिषदेत सांगितलं

प्रसिद्ध हिंदी साहित्यीक नामवर सिंग यांचं काल रात्री नवी दिल्ली दीर्घ आजारानं क्वे निधन झालं

नामवरसिंग हे जवाहरलाल नेहरू विद्यापिठाच्या भारतीय भाषा केंद्राचे पहिले अध्यक्ष होते त्यांची अनेक पुस्तक प्र सिद्ध आहेत

गेले काही दिवस ते आजारी होते अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत त्यांच्यावर उपचार सुरु होते त्यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत अंतिम संस्कार होणार आहेत बल्गेरियात सोफिया इथं सुरू असलेल्या स्ट्रॅन्डजा स्मृती मुष्टियुद्ध स्पर्धेत भारतानं तीन सुवर्ण आणि एक रौप्यपदक पाकिवलं आहे काल अंतिम फेरीच्या लढतींमध्ये पुरूष गटात भारताच्या अमित पांघलनं तर महिला गटात निखत झरीन आणि मीनाकुमारी या मुष्टियोद्ध्यांनी गात सुवर्णपदक जिंकली

मंजू राणीला मात्र रौप्यपदकावर समाधान मानावं लागलं

या स्पर्धेत भारतानं आतापर्यंत तीन सुवर्ण एक रौप्य आणि तीन कांस्य पदकाची कमाई केली आहे